धनगर समाजाप्रमाण अन्य घटकांच श्र सोडवण्याच्या दृष्टीनं आपण सर्व जण एकत्रितपण क्रिंद्र सरकारकड भ्रिमिका मांडू असं तक्रिणाला पिक्षाची आणि जातीची लक्षकं बाजूला सारून हा प्रश्न सोडवण्यासाठी काम करूया असं आवाहन मुख्यमंत्र्यानी यावळी कल्लि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून गदारोळ झाल्यामुळा विधानपरिषदख्वा कामकाजात आज दोनदा व्यत्यय आला धनगर समाज आरक्षणाविषयी टाटा सामाजिक संस्थाच्या अहवालासंदर्भात यख्या शुक्रवारी महाधिवक्त्यांसोबत मुख्यमंत्री आणि संबंधित विधिमंडळ सदस्यांचा बैठक घप्रिाचनिर्देश सभापती रामराजनाईक निंबाळकर यांनी दिल राज्यात गळ्वा दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळ्वातीवं नुकसान झालक्ष्मी भागांवतितडीनं पंचनामक्रिण्याचक् आदक्षीदिलखिसून नुकसानग्रस्त शक्कि यांना पंचनामझिल्यानंतर आर्थिक मदत दिली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्टीप्रार यांनी आज विधानपरिषदत्त सांगितलं

आज कांद्याला सरासरी चौदाशस्तिपयांचा भाव जाहीर झाला होता दरम्यान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून कांदा निर्यात बंदी उठवल्याचं म्हटलं होतं मात्र अनक्विदिवस उलटूनही त्याबाबतचा शासनाद्याअद्यापही काढलघी नाही त्यामुळज्ञीपर्यंत कांद्यावरची निर्यातबंदी अधिकृतरित्या उठवली जात नाही तोपर्यंत नाशिक जिल्ह्यातल्या कोणत्याही बाजारपळीकांद्याची विक्री क्ली जाणार नाही असं राज्य कांदा उत्पादक संघटनच्चिद्धाध्यक्ष भारत दिघोळखिंनी सांगितलं

मृत तरुण मूळच आतूर जिल्ह्यातल्या अहमदप्रच रहिवासी आहर्द तळखिमधल्या एमआयडीसीमध्याक्राम करणारहित्विरुण अलिबागला फिरायला आलखित तिथून तस्रिटारसायकलनं परत जात असताना एक ट्रक त्यांच्यावर कोसळला

निवृत्त शिक्षकांनी शाळत्त्विसायंकाळच्या वछी प्रशिक्षण वर्ग सुरू करावत्त्व सरकार त्यासाठी मदत करायला तयार आह असंही पाटील यांनी सांगितलं भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यातल्या धान उत्पादक शस्क्रियांचप्रिश जाणून घप्रियासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी काल भंडाऱ्याला भट्टादिली

मराठवाङ्यात परभणी जिल्ह्यात पूर्णा पालम आणि गंगाखह्वतालुक्यात तर लातूर जिल्ह्यात रद्यापूर चाकूर शिरूर अनंतपाळ आणि उदगीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह काल पाऊस झाला यर्फि परिसरात झालच्चा पावसानं कळी आंबा पपई चिकू आदी फळझाडांची फळं गळून पडली नांदेड जिल्ह्यात मुदखडीतालुक्यात तसंच रोही पिंपळगाव चिकाळा मुक्त्यारपूरवाडी श्रिं गारांसह पाऊस झाला हिमायतनगर लोहा तालुक्यांसह नायगाव तालुक्यातही पाऊस झाला या पावसामुळविरभरा तुर गह करडई सुर्यफुल ज्वारी पिकांचं नुकसान झालं आहा बीड जिल्ह्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली जिल्ह्यातल्या अंबाजोगाई क्जि शिरूर या तालुक्यात रिमझीम पाऊस झाला जालना जिल्ह्यात वडीगोद्री शहागड अंकुशनगर डोमलगाव पाथरवाला परिसरात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला वाशिम जिल्ह्यातही काल द्पारी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली पूण आतारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या सोलापूर जिल्ह्यात काल सायंकाळी सहानंतर विजघ्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली या पावसामुळा अप्पितील काढणीला आलख्वा पीकाच मोठा जुकसान झालाआहा बार्शी मोहोळ पंढरपुर या तालुक्यांमध्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालाआहा ब्रुलडाणा जिल्हयाच्या खामगाव तालुक्यात काही भागात काल झालख्खा पावसाना शतकेन्यांचमिठनिकसान झालआह काही भागात गारा सद्धा पडल्या